श्री साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते साई संस्थानच्या विविध उपक्रमांचं अनावरणही यावेळी त्यांच्या हस्ते झालं आणि राज्यातील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांसोबत त्यांनी ई गृहप्रवेश केला याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

केवळ चार वर्षांमध्ये सव्वा कोटी घरं बांधून केंद्र सरकारनं गतीमान आणि स्वच्छ कारभाराचा वस्तूपाठ घालून दिला आहे असं मोदी यांनी सांगितलं अडीच लाख लाभाथ्यपैकी दहा लाभार्थ्यांना घरांची प्रतिकात्मक किल्ली त्यांनी यावेळी सुपूर्द केली

ते म्हणाले

शिर्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पर्यटन स्थळ बनवण्यासाठी संस्थानतर्फे हाती घेतलेल्या उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यासह अनेक मान्यवर आवास योजनेचे राज्यभरातून आलेले लाभार्थी आणि त्यांचे कुट्टंबिय आणि हजारो नागरिक याप्रसंगी उपस्थित होते आकाशवाणीच्या बातम्यांसाठी शिर्डीहून मनोज क्षीरसागर ऊस तोडणी कामगार राज्यातले ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनानं लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना लागू केली आहे

या अंतर्गत विविध विभागांत राबवल्या जाणाऱ्या घर बांधणी वृद्वाश्रम आणि शैक्षणिक योजनांसाठी संबंधित विभागांनी ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना निधी उपलब्ध करुन देण बंधनकारक केलं आहे मोबाईल यनिट शहरांमध्ये दाट लोकवस्तीच्या भागात आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातर्गत सुरु करण्यात आलेल्या मोबाईल मेडिकल यूनिटचं लोकार्पण काल मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे यांच्या हस्ते झालं आरोग्यमंत्री दीपक सावंत परिवहनमंत्री दिवाकर रावते यावेळी उपस्थित होते

लाभार्थी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात जनऔषधीची तीन अधिकृत दुकानं असून पारपरिक औषधांच्या अन्य काही दुकानांमध्येही जेनेरिक औषधं मिळू लागली आहेत नेहमीच्या औषधांना पर्याय असलेली सुमारे सातशे औषधं या दुकानांमध्ये उपलब्ध होत असल्यानं सामान्य जनतेची आर्थिक बचत होत आहे त्याबाबत समाधान व्यक्त करताना रत्नागिरीच्या कोकण नगरात राहणारे हसेन अब्दुलगफूर सोलकर म्हणाले

तीथं जास्त बिल व्हायचे म्हणून मी जेनेरिक मेडिकल मधून औषधे घ्यायला लागलो

अनास्कर सहकार क्षेत्रातील संस्था सक्षम करण्यासाठी राज्य सहकारी बँकेनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची माहिती बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी काल पृण्यात पत्रकार परिषदेत दिली त्यासाठी बँकेच्या पोटनियमामध्ये बदल केले असून अडचणीत सापडलेल्या सहकारी बँका ताब्यात घेण्याची तरतूदही त्यात आहे असं ते म्हणाले रुपी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव बँकेकडे सादर झाला आहे तसच ठाणे जनता सहकारी बँकेनही रुपी बँक घेण्याचा स्वतंत्र प्रस्ताव सादर केला असून तो पुढील कार्यवाहीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवला असल्याचं ते म्हणाले दरम्यान सहकार क्षेत्रात घुसलेल्या अपप्रवृत्तींना दूर करून सहकार क्षेत्र पुन्हा एकदा शुद्ध करण्याच्या हेतून पुण्यात स्वतंत्र सहकार विद्यापीठ उभारण्याचा राज्य सहकारी बँकेचा प्रस्ताव आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत राज्यातील जिल्हा आणि नागरी सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी बँकेतर्फे लवकरच पुण्यात स्वतंत्र सहकार विद्यापीठ सुरू करण्याची योजना आहे या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकाराचे खास प्रशिक्षण दिलं जाणार असून त्यामुळं राज्यात बदनाम झालेली सहकार चळवळ पुन्हा एकदा पूर्वीच्याच दिमाखात उभी राहील असा विधास राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला आहे

कांदा गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेले कांद्याचे भाव काल घसरले

दोन दिवसंपूर्वीं नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा गाठला होता चढ्या भावामुळे बाजार समित्यामध्ये मोठया प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं भाव घसरल्याचं समितीच्या सूत्रांनी सांगितलं दष्काळ पाहणी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला आहे याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला राज्याच्या विविध भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असून लातूर नंदुरबार नांदेड आणि सांगली मध्ये संबंधित जिल्ह्यांचे संपर्क मंत्री मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली दरम्यान नाशिक जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असताना जिल्ह्यातील धरणामधून मराठवाङ्यासाठी पाणी सोडण्याला नाशिकच्या सर्व पक्षीय आमदार आणि खासदारांच्या बैठकीत काल कडाडून विरोध करण्यात आला नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर विविध तांत्रिक कामं केली जाणार आहेत त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत मनमाड कुर्ला एक्स्प्रेस आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे

याबाबतची माहिती अतिरिक्त सरकारी वकीलांनी काल न्यायमुर्ती आर

मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाला दिली

अमृतसर मधील जोडा फाटक परिसरातील रेल्वे मार्गाजवळ काल रात्री रावण दहनाचा कार्यक्रम बघण्यात लोक दंग होते फटाक्यांची आतषवाजी आणि प्रचंड गर्दीमुळे लोक रेल्वे रुळावर थांब्रनही सोहळा पाहत होते याच वेळी अचानक जालंदर कडून अमृतसर कडे जाणारी रेल्वे गाडी आल्याचे लक्षातच न आल्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे रेल्वे आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर बचाव कार्य करत असून

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुख व्यक्त केल आहे

आज पंजाब राज्यात दुखवटा पाळण्यात येत असून सर्व शाळा महविद्यालये आणि कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत हवामान कृषीप्रधान भारताची जीवनरेखा समजला जाणारा देशांतर्गत सकल राष्ट्रीय उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावणारा नैऋत्य मोसमी पाऊस आज देशातून यंदाच्या वर्षातला आपला मुक्काम पूर्णपणे संपवेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे

सप्टेंबरच्या प्रारंभी पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो यंदा तो सप्टेबर अखेर सुरू झाला पण त्याने झपाट्यानं काढता पाय घेतला महाराष्ट्रातून तो नेहमीपेक्षा लवकरच गेला तरी नंतरच्या वादळांमुळे दक्षिणेत अडकला आता मात्र त्याचा परतीचा प्रवास मार्गी लागला आहे दरम्यान राज्यात आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे